यानुसार या सर्व गावांना जमीन महसूलात सूट देण्यात आली असून सहकारी कर्जाचं पूर्नगठण केलं जाणार आहे याशिवाय शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे कृषी पंपाच्या वीज बिलात साडे तेहतीस टक्के सवलतही जाहीर करण्यात आली आहे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ रोजगार हमी योजना कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यकतेनुसार टँकरद्वारा पाणीप्रवठा शेत पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतींचा यामध्ये समावेश आहे

औरंगाबाद इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते मुंबईची एक जागा आपण मागितली होती असं ते म्हणाले

आणि ती जागा शिवसेनेच्या कोट्यातली होती

त्यामुळे चर्चा करून मी माझी भूमिका मांडली होती

त्यावेळी ते बोलत होते राज्यात आपला दवाखानाची शंभर केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

त्यांना राज्य मंत्री पदाचा दर्जा असणार आहे

त्यांचा कार्यकाळ तीन वर्ष असेल या फेरनियुक्तीबद्दल रहाटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्याही त्या अध्यक्ष आहेत

केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणासाठी या समाजाच्या शिष्टमंडळानं काल सुरुवातीला ठाकरेंची भेट घेतली त्यांना पाठिंबा देत ठाकरे यांनी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतचं निवेदन सादर केलं

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पर्यटन मंत्री जयक्मार रावल यांच्याशी आंदोलनाचे नेते कॉमरेड अशोक ढवळे अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जीवा पांडू गावित यांनी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय झाला शेतकरी कर्ज माफी वन हक्क दावे मंजूर करणं महाराष्ट्राचं पाणी गुजरातकडे जाऊ न देणं यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता

काल जालना इथं दिव्यांगांसाठी आयोजित सहायक उपकरण वितरण शिबिरात ते काल बोलत होते

पाच हजार रुपये आणि मानपत्र असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

माडगुळकरांचं जिप्सी हे मासिक आठी आठी चौसष्ट ही कादंबरी तसंच मंतरलेल्या आठवणी हे पुस्तक प्रसिद्ध आहे

प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे वडील असलेले राज्क्मार बडजात्या यांनी राजश्री प्रॉडक्शन या आपल्या चित्रपट कंपनीच्या माध्यमातून नदिया के पार चितचोर मैने प्यार किया हम आपके है कौन हम साथ साथ है विवाह प्रेम रतन धन पायो अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली होती

कांबळे यांना लाच घेतल्या प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर निलंबित करण्यात आलं आहे

शहरातल्या शिवशंकर कॉलनीमध्ये किरायाच्या खोलीत हा ग्रटखा साठवून ठेवण्यात आला होता एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या प्ढाकारानं ही कारवाई करण्यात आली

या वर्षीचं पहिलं प्ष्प ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ किशोर बेडकिहाळ गुंफणार आहेत